शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नशील पंतप्रधानांची ग्वाही

नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब होईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास

जून्या मूंबई पूणे महामार्गावर अपघात सात ठार दोन जखमी

अरबी समूद्राला उधाण कोकण किनारपट्टीचं मोठं नूकसान

आज पावसाचा दिवस कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा श्रारा

शेतकऱ्यांचं उत्पन्न दूप्पट करण्यासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले उपराष्ट्रपती देशातल्या सर्व राज्य सरकारांनी शाळांमध्ये संबंधित राज्याच्या मातृभाषेचं शिक्षण सक्तीच करावं असा सल्ला उपराष्ट्रपती एम वैकाय्य नायडू यांनी दिला आहे नविदिल्लीत काल एका शिक्षण संस्थेच्या शाळेच्या शाळेच्या शारतीचं उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाल त्यावेळी ते बोलत होते राजनाथसिंह कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी कारवायांसाठी आपली जमीन वापरू देणार नाही असं आश्वासन बांगलादेशातर्फे काल भारताला देण्यात आलं

जवान शहीद छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यात काल नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले एक जवान जखमी झाला प्रतापप्र भागात शोध मोहीम राबव्न परतणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचं पोलीस अधीक्षक के एल ध्रुव यांनी सांगितलं मख्यमंत्री आगामी काळात नागपूर हे संपूर्ण देशाचं लॉजिस्टिक हब होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागप्रमध्ये व्यक्त केला ब्रुटीबोरी शिल्या विविध विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बुटीबोरी टी पॉईटवरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल ईएसआयसीचे दोनशे खाटांचं अद्ययावत रुग्णालय आणि बुटीबोरी बसस्थानकाचे ई भूमीपूजन मुख्य मंत्र्यांच्या हस्ते झालं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते नाशिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज पासून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा शारा दिला असला तरी मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल असं पशू संवर्धन आणि दृग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल आंदोलनाविषयी आपण बोलणार नाही पण कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली जाईल असही ते म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपासून पुकारलेल्या दूध आंदोलनाला किसान सभा आणि अखिल भारतीय दूध उत्पादक संघटनेनं पाठींबा दिला आहे अपघात जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ काल दुपारी दोन कारमध्ये झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला

अपघातग्रस्त कारमधले प्रवासी पिंपरी चिंचवडचे रहिवासी होते असं समजतं या अपघातामूळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली

या प्रादेशिक बातम्यास आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात आमच्या डीटीएच सेवेचा लाभ घ्या अधिक माहिती आणि बातम्या आमच्या न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थ्ळावरही उपलब्ध आहेत उधाण व्हॉईसकास्ट समुद्राला उधाण आल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर काल अनेक ठिकाणी उंचच उंच लाटा उसळल्या होत्या या लाटांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक टन कचराही आणून टाकला कोकणात भरतीच्या या प्रचंड लाटांमुळे काही ठिकाणी नुकसान झालं

मांडवीच्या जेटीचं नुकसान झाल्यानं त्या भागात जायला जिल्हा प्रशासनानं मनाई केली आहे

काल दुपारनंतर उधाण कमी झालं असलं तरी पुन्हा उधाण येण्याचा इशारा देण्यात आल्यानं किनारपट्टीवरच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे

व्हॉईसकास्ट पालघर पालघर जिल्हा पोलीस दलात कनेकटिंग पालघर प्रोजेक्ट द्वारे सर्व अपर पोलीस अधीक्षकउप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाण्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा चालू करण्यात आलेली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांच्या अडीअडचणी सोडवणं शक्य नसल्यानं व्हिडीओ कॉन्फरन्सचा उपक्रम पालघर चे पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंग यांनी सुरू केला आहे आठवड्यातून एकदा जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीकर्मचारी हे आपआपल्या पोलीस ठाण्यात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातले कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर ठेवले जातात पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य करतांना येणाऱ्या अडचणी तसंच बिला संदर्भातल्या अडचणी यांची माहीती घेऊन त्या समोरा समोर सोडवल्या जातात प्रलंबित गुन्हेअर्ज प्रतिबंधात्मक कारवाईअकस्मात मृत्यू आदी प्रकरणांचा आढावा घेणं यामुळे अत्यंत सुलभ झालं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

पालखी सातारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम काल फलटण मध्ये होता तर संत तुकाराम महाराजांची पालखी काल निमगाव केतकी श्री मुक्कामी होती दरम्यान काल सकाळी तरडगाव श्री ट्रकची धडक बसून एका वारकरी महिलेचा मृत्यू झाला

मृत वारकरी औरंगाबाद आणि सिंदखेड राजा खिले असल्याची प्राथमिक माहिती आहे

मंठा धिं आयोजित बचत गट मेळाव्यात ते काल बोलत होते

टेनिस विम्बल्डन टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचनं पुरुष एकेरीचा किताब पटकावला आहे

सिंधू भारताची बॅडमिंटनपट्र पी व्ही सिंधू हिला थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस सूरू असून गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पंचगंगेसह इतर नद्यांना पूर आला आहे दरम्यान पावसाळा सुरु होवून दीड महिना लोटला तरी राज्याच्या काही भागात पावसानं पाठ फिरवली आहे सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरुन सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विविध ठिकाणच्या बातमीदारांसह दीपा भंडारे पुणे हवामान बंगालच्या उपसागरावरावरून आलेल्या कमीदाबाच्या पट्टयाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राला आज आणि उद्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी पावसाचा तडाखा बसणार आहे त्यामुळे कोकणासह विदर्भातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा श्रारा देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे आज आणि उद्या राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावेल

नमस्कार